सुक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगात देशानं लक्षणीय प्रगती केली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपू जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील परिस्थितीचा घेतला आढावा

इनोव्हेशन फॉर क्लायमेट एक्सचेंजसाठी दिला जाणारा अर्थ केअर प्रस्कारानं राज्याचा वनविभागाचा सन्मान

केंद्रीय व्यापार आणि उदयोग राज्यमंत्री सोमप्रकाश यावेळी उपस्थित होते सुलभ व्यापार ही यावर्षीच्या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे

स्क्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगात देशानं लक्षणिय प्रगती केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं

तसंच एक कोटींहन अधिक रोजगार निर्मिती झाल्याचं त्यांनी सांगितलं सुक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग हे भारतीय विकासाचं इंजीन असल्याचं ते म्हणाले

ब्रासिलिया इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांच्या भेटी घेऊन दविपक्षीय चर्चा केली रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी उभय देशांमधल्या संबंधाच्या वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं व्लादिवोत्सोक दौऱ्यानंतर दविपक्षीय संबधामध्ये झालेल्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधल्या विविध क्षेत्रांमधल्या सहकार्याबाबत चर्चा झाली येत्या प्रजासताक दिनी प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी बोल्सोनारो यांना प्रधानमंत्र्यांनी आमंत्रण दिलं ते त्यांनी स्वीकारलं आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही मोदी यांची बैठक झाली त्यात भारत चीन संबंधाच्या विविध पैलूंबाबत चर्चा झाली राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या

या निर्णयाचा फेरविचार करावा आणि राफेल विमानखरेदी प्रक्रियेची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी विनंती करणाऱ्या याचिका त्यावर दाखल झाल्या होत्या माजी केंद्रीय मंत्री यशंवत सिन्हा आणि अरुण शौरी तसंच विधीज्ञ प्रशांत भूषण यांचा याचिकाकर्त्यांमधे समावेश होता या प्रकरणातली महत्वाची वस्त्स्थिती दडपली असल्याचा आरोप करत याप्रकरणी फौजदारी ग्न्हा नोंदवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती ती न्यायालयानं फेटाळून लावली धर्मिक स्थळांवर महिलांवर निर्बंध असण्याचा मुददा केवळ शबरीमालापुरताच मर्यादित नसून इतर धर्मांमधेही असे प्रकार दिसतात असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतच्या सर्व फेरविचार याचिका सात न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवल्या आहेत शबरीमाला आणि मशीदींमधे महिलांवर असलेली प्रवेशबंदी तसंच दाऊदी बोहरा समाजातल्या महिलांची खतना करण्याची प्रथा यासारख्या सर्व धार्मिक म्द्यांवर हे पीठ निर्णय घेईल असं न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी त्यांच्या स्वतःच्या तसंच न्यायमूर्ती ए

खानविलकर आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या वतीनं हा निकाल वाचला

वर्षोन्वर्षे पाळली जाणारी ही प्रथा बेकायदेशीर आणि घटनाविरोधी असल्याचंही न्यायालयानं सांगितलं होतं शहरात वाढत्या डेंग्यूचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन मनपा आयक्त अभिजीत बांगर यांनी केले काल मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात आरोग्य विभागाची डेंग्यूबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नागप्रमध्ये दाखल झाले असून पीडित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला

आज आणि उद्या दोन दिवस पवारांचा हा दौरा असणार आहे यावेळी शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं शरद पवार यांच्यासमोर मांडलं अवकाळी अतिवृष्टीम्ळे उभ्या शेतातला कापूस खराब झाला असून तो कोणीच विकत घेणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्याचबरोबर राज्यात सरकार स्थापन होऊ न शकल्याने कापूस गोळा करण्याचे केंद्रच अद्याप स्थापन झालेले नाहीत त्यामुळे कापूस खराब होत असून हा खराब झालेला कापूस व्यापारी घेणार नाही अशी अडचण शेतकऱ्यांनी शरद पवारांसमोर मांडली

टाईम्स ऑफ इंडियाकडून इनोव्हेशन फॉर क्लाईमेट एक्शनसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थ केअर प्रस्कारानं राज्याच्या वन विभागाला काल सन्मानित करण्यात आला

नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ रघ्नाथ माशेलकर भारत सरकारचे सचिव सी

मिश्रा यांच्या हस्ते या प्रस्काराचे वितरण करण्यात आले प्रधान सचिव वने विकास खारगे प्रधान म्ख्य वन संरक्षक सर्वश्री य्

अग्रवाल एम

राव यांनी हा प्रस्कार सर्व सहकाऱ्यांच्यावतीने स्वीकारला वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यासंदर्भात म्हणाले की हा प्रस्कार एकट्या वन विभागाचा नाही तर वृक्षलागवडीत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती संस्था आणि संघटनेचा हा प्रस्कार आहे या सर्वाच्यावतीने आम्ही हा प्रस्कार स्वीकारला आहे या सर्वांनी एकत्र येत वृक्षलागवड हा केवळ शासकीय उपक्रम न ठेवता त्याचे लोकचळवळीत रुपांतर केले आहे वर्धा प्रशासनाकडून सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील खदान मालकांना वारंवार नोटीस बजावनही खदान शासन जमा न करता अवैध उत्खनन सुरुच ठेवले

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंडीत जवाहरलाल नेहरु यांना आदरांजली वाहिली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड्र यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित त्यांना आदरांजली वाहिली नायड्र यांनी मुलांनाही बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जवाहरल लाल नेहरु यांना आदरांजली वाहिली नवी दिल्लीतल्या शांतीवन या नेहरुंच्या समाधीस्थळी विविध राजकीय नेते आणि मान्यवरांकड्रन त्यांना आदरांजली वाहिली जात आहे आज मंत्रालयात मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करुन अभिवादन केले तसंच विधान भवनात देखील आज नेहरू जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला ग्लाबप्ष्प अर्पण करुन अभिवादन केले नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात देखील आज नेहरू जयंती साजरी करण्यात आली बालदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारची बालचित्र समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित बालचित्रपट महोत्सवाला अहमदनगर मधील कार्निवल माय सिनेमा इथं प्रारंभ झाला बालक दिनाचं औचित्य साधून नागपुरातील माधव नेत्रालयाच्या बाल नेत्र विभागातर्फे अष्ठब्लोपिया या बालवयात होणाऱ्या आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उददेशानं बाल रूग्णांसाठी फळ्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं

वरदा गोखले यांनी या आजारांविषयी मार्गदर्शन केलं आणि वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रत्येकानं दृष्टी तपासून घ्यावी असं आवाहन केलं अष्ठव्होकेट आभाराणी पटवर्धन आणि सौ संध्या दाव्हेकर या स्पर्धेच्या परिक्षक होत्या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला

तसंच अकोला आणि अमरावती इथं बाल हक्क आणि जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी खोलवर जात असल्यानं महानगर पालिकेमार्फत रेनवॉटर हार्वेस्टिंग अभियान राबविले जात आहे

भारत विरूदध बांग्लादेश यांच्यातील पहिला क्रिकेट कसोटी सामना इंद्र इथं सुरू झाला बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भारताकडुन मोहम्मद शमी याने सर्वाधिक तीन गडी बाद केले अश्विन इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन गडी बाद केले